काही ठळक बातम्या

नरेंद्र मोदी

जागा देण्याची म्रख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

प्रवठा देण्यात येणार लोकसभेचं कामकाज आज प्रदील सत्रापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी केली लोकसभेचं हे पावसाळी सत्र सफल आणि समाधानकारक ठरल्याचं त्या म्हणाल्या

यात मागासवर्ग राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक प्राधिकरण म्हणून मान्यता देणं फरार आर्थिक ग्रब्हेगारी विधेयक राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा विधेयकाचा समावेश आहे

भोजन अवकाशानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू होताच सभापती श्री

व्यंकथ्या नायडू यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्यानं तिहेरी तलाक विधेयकावरची चर्चा पुढं सुरू ठेवता येत नसल्याची घोषणा केली विवाहित मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि तिहेरी तलाकवर प्रतिबंध घालणं हा या विधेयकाचा उद्देश आहे देशभरात विविध समूहांकडून होत असलेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक खाजगी मालमत्तांच्या व्रकसानीच्या घटना चिंताजनक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती ए

खानविलकर आणि डी

चंद्रचूड यांच्या पीठानं म्हटलं आहे की ते याबाबत निर्देश देतील त्यासाठी कायदा सुधारण्याची वाट पाहिली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आंदोलन हिंसाचार होत असलेल्या विभागाच्या पोलीस निरिक्षकांची याबाबत जबाबदारी निश्चित करावी असं एटर्नी जनरल के

वेणूगोपाल यांनी पीठाला सांगितलं याबाबतची फिल्म सोसायटीची याचिका राखून ठेवण्यात आली आहे जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक विद्यार्थी सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते

पिकापासून तयार केलेलं हे इंधन असून गावातील तसंच शहरातील नागरिकांचंही जीवन बदलू शकतात

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जैवइंधनापासून इथेनॉल उत्पादनाची योजना आखण्यात आली होती

याचा शेतकऱ्यांना फायदा झालाच याशिवाय गेल्या वर्षी चार हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत करण्यातही मदत झाली

बायोमासचं ठुपांतर जैवइंधनात करण्यासाठीच्या प्रयत्नात केंद्र सरकार मोठी ग्रुंतवणूक करत आहे

या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल असं पंतप्रधान म्हणाले इंग्लंडचे उप उच्चायुक्त श्री पॉल कार्टर यांनी विधानपरिषदेचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर यांची आज विधानभवनामध्ये भेट घेतली यावेळी राज्य विधानमंडळाची कामकाजाची पद्धत आणि इंग्लंडच्या संसदीय कामकाज पद्धतीच्या माहितीची देवाण घेवाण केली गेली यापूर्वी सभापती श्री नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या शिष्टमंडळानं इंग्लंडला भेट दिली होती त्यावेळी तिथल्या संसद सदस्यांना महाराष्ट्राला भेट देण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून येत्या सप्टेंबरच्या द्रसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तिथल्या संसद सदस्यांचं शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटनविषयक देवाण घेवाण अधिक वाढविण्याच्या द्रष्टीनं या प्रांताचे वरिष्ठ अधिकारी श्री योशिओ यामाशिता आणि कोयासान विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा ओक्यामा यांच्यासह एका शिष्टमंडळानं राज्याचे पर्यटन मंत्री श्री

महाराष्ट्रातील आणि विशेषतः म्रंबईतील पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या जपानी भाषेतील माहितीपत्रकाचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यान पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराचं नूतनीकरण करण्याच्या द्रष्टीनं यावेळी चर्चा झाली जपानमध्ये संस्कृत आणि पाली भाषेचं मोठं आकर्षण असून तिथं या भाषांचा वापरही केला जातो या दोव्ही भाषांची जन्मभूमी भारत असून या भाषांमधील शिक्षणाला चालना देण्याच्या द्रष्टीनं महाराष्ट्र राज्य आणि वाकायामा प्रांत एकत्रितरित्या काम करेल असं यावेळी श्री रावल यांनी सांगितलं

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं घेतला

सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी राज्यातील विविध ठिकाणच्या विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यात आला

या प्रकल्पासाठी भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला शिर्डी विमानतळ इथं नाईट लँडींगची सुविधा तातडीनं सुरू होईल यादृष्टीनं कामास गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर बेलोरा चंद्रपूर सोलापूर शिवनी आणि गोंदूर या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला राज्यात मोठ्याप्रमाणावर विविध ठिकाणी विमानतळांची कामं सुरू आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नगर नियोजन विभागाचं बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला

हातमाग महामंडळाच्या निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले सह्याद्री अतिथीगृह इथं हातमाग कामगारांच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं त्यावेळी वेतनश्रेणीबाबत विस्तृत चर्चा झाली मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की हातमाग कामगारांचे प्रश्न आर्थिक बाबींशी संबंधित आहेत त्यामुळं त्यांची देणी देण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे पाचव्या वेतन आयोगाप्रमाणं कामगारांची वेतननिश्चिती कठन त्यांची देणी द्यावी

या प्रकरणी न्यायालयानं केलेल्या सूचनेनुसार योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश श्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारनं न्यायालयात घेतलेला घूमजावचा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून या प्रकरणी पडद्यामागील काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे नागपूर इथं झालेल्या अधिवेशनात श्री मुंडे यांनी मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी सरकारनं मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू तसंच एक ऑगस्ट पासून खाद्यपदार्थाच्या किमतीची एकच एम आर पी राहील अशी भूमिका घेतली होती मात्र या भूमिकेवरून अचानक घुमजाव करत सरकारनं दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या टिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टीप्लेक्समध्ये अशी बंदी घालून सरकार मल्टीप्लेक्स चालकांना राज्यातील लाखो प्रेक्षकांची लूट करण्याचा उघड परवाना देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा या ठिकाणी कमी आणि अपूरा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं व्रकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

महाराष्ट्रातील इतरही भागातून शेतकऱ्यांनी अतिरिक्त विजेची मागणी केल्यास वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आज जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं

जी एस टी

करदात्यांसाठी नोंदणीची ही शेवटची संधी राहणार आहे ज्या करदात्यांनी आर